मोटार वाहन अधिनियम सुधारणा विधेयक काल लोकसभेत एकमतानं संमत करण्यात आलं काश्मीर मुद्यावर पाकिस्तानसोबत मध्यस्थी करण्याची कुठलीही विनंती पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना केलेली नाही असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी यासंदर्भात केलेल्या खोट्या दाव्याच्या मुद्यावरून पंतप्रधानांनी सदनात येऊन खुलासा करावा अशी मागणी काँप्रेससह अन्य विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं गोंधळ झाला त्यामुळं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं कर्नाटक कर्नाटकमध्ये जनता दल धर्मनिरपेक्ष आणि कॉप्रेसचं युती सरकार काल कोसळलं

दरम्यान कर्नाटकातल्या घडामोर्डीचे पडसाद काल मुंबईत उमटले बंडखोर आमदार राहात असलेल्या हॉटेलवर युवक कॉप्रेसनं निदर्शन केली भाजपा विरोधकांची सत्ता असलेली राज्यसरकारं अस्थिर करतं आहे असा आरोप प्रदेश कॉप्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला तर कर्नाटकातली घटना ही लोकशाहीची हत्त्या असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे

ज्ञान आणि मनोरंजनाचं सक्षम आणि सुयोग्य माध्यम असलेल्या रेडियोची निवड पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी केली असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शूभेच्छा देताना केलं आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनाचा संगम असल्यानं या क्षेत्रात सरकार नवनवीन संकल्पना राबविणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली

ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मीरारोडकल्याण ते तळोजा वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस या मुंबई महानगर क्षेत्रातील आणखी तीन मेट्रो प्रकल्पांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली तसंच प्रण्यातील हिजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या हिशाचा निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी पीएमआरडीए कडे वर्ग करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी हायब्रीड एन्यूईटी तत्त्वावर निविदा काढायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली

कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात येणार आहे त्याकरता आगामी काही दिवस ढगांच्या घनतेकडे लक्ष ठेवण्यात येईल पुरेशी घनता असलेले ढग आढळताच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल काल या विमानांनी परिसरातील ढगांची पहिली चाचपणी केली त्यासाठी आवश्यक रडार विभागीय महसूल कार्यालयावर बसवण्यात आलं आहे दुष्काळ राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी काल विधानसभेतले विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली निम्मा पावसाळा संपत आला तरी अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही

त्यामुळे तातडीनं अधिवेशन बोलावण्याची गरज आहे असं ते म्हणाले

महा जनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचा शुभारंभ भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते होईल आणि यात्रेच्या सांगतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असं भाजपातील सुत्रांच्या हवाल्यानं काल पीटीआयनं दिलेल्या बातमीत म्हटलं हे

टिळक जयंती लोकमान्य टिळक जयंतीनिमित्तानं काल रत्नागिरीत जवाहर क्रीडांगणावरून टिळकांच्या जन्मस्थानापर्यंत अभिवादन यात्रा काढण्यात आली टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान आणि कार्याचं स्मरण राहावं यासाठी काढल्या जाणाऱ्या अभिवादन यात्रेचं हे चौदावं वर्ष आहे टिळक जयंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निम्मित त्यांना आदरांजली वाहिली

सतीश उके यांची ही याचिका मुंबइ च्च न्यायालयानं फेटाळली होती त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

ही योजना सुरु होईपर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावे यासह विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या धुळे प्रस्कार ध्रळे आणि नंदूरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीयस्तरावरील सहकारी बँक विकासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला पाचशे ते एक हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँकेचा हा गौरव करण्यात आला आहे

एस आर जर्नलतर्फे दिला जाणारा यंदाचा यूथ आयकॉन पुरस्कार खासदार डॉ सूजय विखे पाटील यांना केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांच्या हस्ते नुकताच दिल्ली इथं प्रदान करण्यात आला जनसेवा फौडेंशनच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला कोकण पर्यटन कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील पर्यटनाला चालना देऊन विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांनी काल आढावा बैठक घेतली